गुजरातमधल्या गांधीनगर जिल्ह्यातल्या अन्नपूर्णा धाम मंदिरात आज झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते पर्यावरणाचं संवर्धन आणि सामाजिक बदलांमध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था मोठी भूमिका बजावू शकतात असं ते म्हणाले अन्नपूर्णा धामसारखी धार्मिक संस्था आता शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यक्रमाचं मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं स्त्री पुरुष समानता आणि प्रत्येकाच्या समृद्धीचा विश्वास अन्नपूर्णा धामनं समाजाला दिला पाहिजे त्याचप्रमाणे अन्नप्रक्रिया करण्याच्या उद्योगामुळे शेतकऱ्यांना तसंच उद्योगांना मदत मिळत असल्यामुळे गुजरातमधल्या जनतेने या विषयावर काम करावं असं आवाहन मोदी यांनी केलं सरदार पटेल हे एखाद्या समाजाचे किंवा वर्गाचे नसून ते उत्तूंग राष्ट्रीय व्यक्तीमत्व होते असं जगातला सर्वात उंच असलेल्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल बोलताना प्रधानमंत्री म्हणाले यावेळी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली तसंच शिक्षणभवन आणि विद्यार्थीभवन या मिारतींच्या कोनशीला त्यांच्या हस्ते बसविण्यात आल्या आज गुजरातमधल्या गांधीनगर क्रि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं प्रधानमंत्री मोदी यांनी उद्घाटन केलं गेल्या महिन्यात सादर झालेल्या हंगामी अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली होती

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पराग्वे आणि कोस्टा रिका या दोन देशांच्या आठ दिवसांच्या दौ यावर काल रवाना झाले पराग्वेला भारताच्या उपराष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आहे

तिथल्या संसदेचे अध्यक्ष सिल्विओ ओव्हलर यांचीही ते भेट घेतील पराग्वेतल्या भारतियांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत येत्या बुधवारी उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर ते कोस्टा रिकाला खवाना होतील तिथं शांती विद्यापीठाकडून त्यांना आंतरराष्ट्रीय शांती आणि संघर्ष अध्ययनातली पीएचडी प्रदान केली जाणार आहे कोस्टा रिकाचे अध्यक्ष कार्लोस अल्वारादो क्वेसादा यांच्याशी त्यांची चर्चा होईल उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी होणा या चर्चेतही नायडू सहभागी होणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू कश्मीरमधल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचं पथक तिथं दोन दिवसांच्या दौ यावर गेलं आहे आज हे पथक जम्मूमधे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी चर्चा करत आहे जम्मू कश्मीरचे मुख्य सचीव आणि पोलीस महासंचालकांशीही ते चर्चा करणार आहेत त्यानंतर दौरा संपवण्याआधी आज संध्याकाळी ते वार्ताहर परिषद घेणार आहेत

वरीष्ठ सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशीही या पथकानं चर्चा केली महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज चिपी विमानतळाच्या टर्मिनल मोरतीचं नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं विमानतळामुळे विकासाचा दर तिप्पट होत असतो त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासही वेगानं होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांच भूमीपूजन तसच लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्रांच्या हस्ते झालं यामध्ये चांदा ते बांदा योजनेतल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि आनंदवाडी बंदर प्रकल्प यांचे भूमीपूजन सिंधुदुर्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण अशा विविध लोकोपयोगी प्रकल्पांचा समावेश आहे तसच विविध योजनातल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्र देण्यात आली या विमानतळावरून लवकरच नियमित विमानसेवा सुरू होईल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं रत्नागिरी विमानतळ लवकरच कार्यान्वित करण्यासाठी आज विमानतळ प्राधिकरण आणि राज्य सरकारमध्ये करार झाल्याची माहिती त्यांनी दिली

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात नाईक मोहल्ला त्राल भागात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले

या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे दुसऱ्या एका घटनेत शोपियान जिल्ह्यात नारवाव भागात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेतला जात आहे शीतयुद्वाच्या काळात अमेरिकेबरोबर झालेल्या अतिशय महत्त्वाच्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून रशिया बाहेर पडला आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या करारामधून आपल्या देशाला अधिकृतपणे बाहेर काढलं आहे मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रांसंदर्भातल्या या कराराशी बांधिलकी संपुष्टात आणण्यासाठी पुतीन यांनी एका जाहीरनाम्यावर सह्या केल्या आहेत अशी माहिती क्रेमलिननं दिली आहे

या कराराचा अमेरिकेनं भंग केला असल्यानं त्यातून बाहेर पडण्याचा रशियानं निर्णय घेतला असल्याचं क्रेमलिननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून एकमेकांवर या कराराचा भंग केल्याचे आरोप होत आहेत या करारातून सहा महिन्यांच्या आत बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं

शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं कंदाहर आणि हेल्मंड प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे देशाच्या अनेक भागात दळणवळण विस्कळीत झालं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे या पुरात दोन हजार घरं शाळा अणि रुग्णालयंही उद्ध्वस्त झाली आहेत पुरात अडकलेल्या हजारो लोकांची सुटका करुन सुरक्षा दलांनी त्यांना तात्पुरत्या शिबीरांमधे हलवलं आहे

आता पाऊस थांबला असून पाणी ओसरु लागलं आहे मात्र लोक अजून विस्थापितच आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था िझोनं शालेय विद्यार्थ्यांसाठी युवा विग्यानी कार्यक्रम सुरू केला आहे अंतराळातल्या घडामोडींविषयी लहान मुलांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञान अंतराळ विज्ञान आणि अंतराळात वापर होणाऱ्या गोर्टीची मूलभूत माहिती झोचे शास्वज्ञ देणार आहेत

त्यांनी तातडीनं या जहाजाला त्या भागात नेऊन या मच्छिमारांना समुद्रातून बाहेर काढलं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं निवडणूक आयोग पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवडणुकांच्या काळात प्लॅस्टिकपासून बनवलेल्या प्रचार साहित्यावर बंदी घालण्याचा विचार करण्याबाबत एक बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत

भारताला अस्थिर करण्याचे मनसुबे बाळगणारा देश आणि कट्टरवाद्यांनी पुलवामा हल्ला केला होता असं नौदलप्रमुख एडमिरल सुनील लांबा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली िं संरक्षण क्षेत्रातले तज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या भारत प्रशांत प्रादेशिक परिषदेत बोलत होते

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज नागपूर क्रि होत आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे